दरम्यान महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्या एक मार्चपासून सुरुवात होत आहे

या परीक्षेसाठी राज्यात सहा केंद्रं वाढवण्यात आली आहेत

देसाईंची निष्ठा आणि निस्वार्थ समर्पण युवकांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या ड्विटरच्या संदेशात म्हटलं आहे

दरम्यान श्रीदेवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत सेलिब्रेशन क्लब इथं त्यांचे चाहते तसंच सिनेसुष्टीतल्या अनेकांनी गर्दी केली आहे गेल्या शनिवारी त्यांचं दुबईत निधन झालं त्यानंतर सर्व प्रक्रिया पूरण झाल्यानंतर काल रात्री त्यांचं पार्थिंव मुंबईत दाखल झालं

कासकर याच्यासह त्याच्या साथीदारांना ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत सध्या तो ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावं अशी मागणी सक्तवसूली संचालनालयानं मुंबईतल्या विशेष न्यायालयात केली आहे नीरव मोदीच्या परदेशातल्या व्यवसायाची तसंच मालमत्तांची माहिती मागणारी कायदेशीर पत्र सहा देशांना पाठवण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिली आहे काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उभारण्यात आलेलं हे विशेष न्यायालय आज नीरव मोदीच्या अनुपस्थितीविषयी त्याच्या वकीलाची बाजू ऐकणार आहे

कडधान्यांच्या उत्पादानात वाढ तर तेलबियांच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे

स्वप्नील सुनील अग्रवाल असं या तरुणाचं नाव असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे अर्थमंत्र्यांच्या नावाने पक्षातील काहीजणांना फ्रेंड रिक्वेस्ट मैत्री विनंती प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार समोर आला वरिष्ठ पातळीवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे

मुंडे यांनी काल विधानभवन इथं या रेल्वेमार्गासंदर्भात आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या बीडमधल्या राष्टीय महामार्गांची कामं अधिक वेगानं आणि गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या